काल यासंदर्भात झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत मराठा आरक्षणावर एकमत झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

आंदोलन काळात आंदोलकांविरोधातले गंभीर गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या बैठकीनंतर बोलताना राज्यात शांतता नांदावी अशी विरोधी पक्षांची भूमिका असून तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन केलं

दापोलीच्या डॉ

अपघातातल्या मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी चार लाख रूपये मदत जाहीर करण्यात आली आहे हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात आलेल्या पुरात दोन यात्रेकरू वाहन गेले पुण्याच्या संगीता मोरे चा त्यात समावेश आहे

दरम्यान खराब हवामानामुळे किन्नर कैलास यात्रा स्थगित करण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आकाशवाणी वरच्या मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधणार आहेत

रशियन खुल्या बह्निंटन स्पर्धेत भारताच्या सौरभ वर्मानं अंतिम सामन्यात धडक दिली आहे

मिश्र दुहेरी सामन्यात रोहन कपूर आणि कुह गर्ग या जोडीनं अंतिम सामन्यात स्थान पटकावलं आहे अंतिम सामन्यात रोहन आणि कृह यांचा सामना रशियाच्या व्लादिमिर इवानोव आणि कोरीयाच्या मिन कियंग किम या जोडीशी होणार आहे

पराभव केला